चिंदबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयानं आज फेटाळला न्यायाधीश सुनील गौर यांच्यासमोर या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली हा घोटाळा म्हणजे आर्थिक अफरातफरीचं उत्तम उदाहरण आहे हे पाहता या प्रकरणात चिदंबरम यांना ताब्यात घेऊन चौकशी होणं गरजेचं वाटतं असं मत गौर यांनी जामीन नाकारताना नोंदवलं या प्रकरणात चिदंबरम यांना जामीन दिला तर समाजात चुकीचा संदेश जाईल असंही न्यायालयानं म्हटलं आहे याप्रकरणी सक्तवसुली संचालनालय आणि सीबीआय या दोघांनीही चिदंबरम यांच्यावर आरोपपत्र दाखल केलं आहे अगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहार प्रकरणी झालेल्या कथित आर्थिक घोटाळ्यासंदर्भात मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरी याचा अंतरिम जामीन दिल्ली उच्च न्यायालयानं आज फेटाळला न्यायामूर्ती सुनील गौर यांनी सक्तवसुली संचालनालय आणि रतुल पुरीच्या वकिलांच्या वादविवादानंतर हा निर्णय सुनावला पुरी चौकशीला संपूर्ण सहकार्य करत असून चौकशी समितीच पूर्वग्रह दूषित भावनेनं चौकशी करत असल्याचा आरोप पुरी यांच्या वकीलानं केला आहे स्थानिक न्यायालयानं सहा ऑगस्टला त्याचा अंतरिम जामीन फेटाळला होता स्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या चांद्रयान दोन या मोहिमेंतर्गत उड्डाण केलेलं चांद्रयान आज सकाळी नऊ वाजून दोन मिनिटांनी चंद्राच्या कक्षेत दाखल झालं स्रोनं आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे

पाकिस्तानी लष्करानं आज पुन्हा जम्मू काश्मीरात पूंछ जिल्ह्यातल्या नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं पाकिस्तानी सैन्यानं यावेळी केलेल्या गोळीबारात मेंढर भागात नायक रवि रंजन कुमार सिंह शहीद झाले या शस्त्रसंधी उल्लंघनाला भारतीय लष्करानं चोख प्रत्युत्तर दिलं त्यात पाकिस्तानी चौक्या उद्ववस्त झाल्या तसंच पाकिस्तानी सैनिकही मारले गेले शहीद रवि रंजन बिहारच्या गोपीबोघा गावचे सुपुत्र होते शस्त्रास्त्रांबाबत तिर देशांकडून कराव्या लागणाऱ्या आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी तसंच संरक्षण दलाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी संरक्षण सामग्रीचं भारतीयकरण करायची गरज आहे असं संरक्षणंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्ली धिं भारतीय वायुदलाच्या आधुनिकीकरण आणि भारतीयकरणाच्या योजनांसदर्भात झालेल्या एका परिषदेत बोलत होते संरक्षण सामग्रीच्या उत्पादनाला बळकटी देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरही त्यांनी भार दिला परदेशी कंपन्यांनी भारताच्या संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करावी असं आवाहनही त्यांनी केलं जे डिया उपक्रमाअंतर्गत संरक्षण क्षेत्रात खाजगी कंपन्यांचा सहभाग वाढावा यासाठी मेक प्रयत्न सुरु असल्याचंही ते म्हणाले गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली धिं झालेल्या बैठकीत आसामच्या अर्थात एनआरसी राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेच्या प्रकाशना संदर्भात आढावा घेतला या बैठकीत आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल केंद्रीय गृहसचिव राजीव गौवा तसंच आसामचे मुख्य सचिव आणि त्तिर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते एनआरसी मधून कमी करण्यात आलेल्या व्यक्तिंसाठी राज्य सरकार काही सुविधा पुरवणार असून त्यांना फेर दावा करण्याची संधी मिळेल तसंच ज्यांचं नाव नोंदणी पुस्तिकेतल्या अंतिम यादीत नसेल तर त्यांना याचिका सादर करण्याची संधी मिळणार आहे याच मुद्द्यावर गृहमंत्रालय आणि राज्य सरकार यांच्यात विचार विनिमय सुरु आहे भारताचे शेजारील राष्ट्रांशी असलेल्या उत्तम संबंधांचं आदर्श उदाहरण म्हणजे बांग्लादेश आहे असं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे दोन्ही देशातले परस्पर संबंध आणि धोरणात्मक भागिदारी नव्या उंचीवर पोहोचली असल्याचं त्यांनी सांगितलं बांग्लादेशचे परराष्ट्रमंत्री डॉक्टर ए के अब्दुल मोमेन यांच्या समवेत आज द्विपक्षीय चर्चा झाली त्यानंतर बातमीदारांना जयशंकर बोलत होते या बैठकी दरम्यान दोन्ही देशातल्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली दोन्ही देशातल्या सामायिक नद्यांचं पाणी वाटून घेण्यावर उपयुक्त तोडगा काढण्यावर या दौ यात प्रयत्न होणार असून रोहिंग्यांसदर्भात सुरक्षित ठोस आणि त्वरित तोडगा काढण्याचा प्रयत्न होईल असं ते म्हणाले

अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी मदत आणि बचावकार्य वेगात सुरु आहे अतिवृष्टीनं बाधित परिसरात हॅलिकॉप्टरच्या मदतीनं आवश्यक वस्तुंचा पुरवठा केला जात आहे अतिवृष्टीमुळे वाहून गेलेले रस्ते पूर्ववत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्नांची शर्थ करत आहे

कर्नाटकाचे मुख्यमंत्री म्हणून बी

येडीयुराप्पा यांनी पद सांभाळल्यानंतर मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज झाला

कर्नाटकाच्या राजभवनात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल वजूभाई वाला यांनी नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली गोविंद करजोल सी

अश्वथ नारायण लक्ष्मण सावदी के

ईश्वरप्पा आर अशोक जगदीश शेट्टार बी श्रीरामुलु या भाजपाच्या नेत्यांसह एच नागेश या एकमेव अपक्ष आमदारांचाही मंत्रिमंडळात समावेश केला आहे शशिकला जोले अण्णासाहेब या नव्या मंत्रिमंडळातल्या एकमेव महिला मंत्री आहेत हिमाचल प्रदेश पंजाब उत्तराखंड हरयाणा आणि दिल्लीत आलेल्या पूरपरिस्थितीचा आढावा आजच्या राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला समस्येला सामोरं जाण्यासाठीविविध उपाय योजना करायचे निर्देश कॅबिनेट सचिव पी

सिन्हा यांनी दिले आपत्कालीन परिस्थितीत अतिरिक्त पथकं तैनात करण्याचे आदेशही त्यांनी दिले

या राज्यांना दृष्काळ हिमस्खलन गारपीट भूस्खलन आणि फणी चक्रीवादळाचा फटका बसला होता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीय सहायता मदतीचा निर्णय घेण्यात आला या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यासह कृषी कल्याण ग्रामविकास आणि पंचायतीराज मंत्री नरेंद्र सिंह तोमर उपस्थित होते जपानमधे टोकियो सुरु असलेल्या ऑलपिंक पूर्वतयारी हॉकी स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे

मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी आज नवी दिल्ली क्रिं केंद्रीय मत्स्यपालन पशुपालन आणि दुग्धविकास मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेऊन राज्यात पशुपालना संदर्भातल्या मुद्द्यांवर विचार विनिमय केला मेघालयात मुख्यत्वे करुन डुक्कर पालन प्रकल्प राबवण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली असून यामुळे पूर्वोत्तर भागात मांसाची उपलब्धता वाढेल तसंच निर्यातीला प्रोत्साहन मिळेल तसंच राज्य सरकारनं यासर्व मुद्यांसंदर्भात सविस्तर चर्चा केली असून केंद्रीय मंत्र्यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दाखवली असल्याची माहिती शासकीय प्रसिद्धी पत्रकात दिली आहे अमेरिकेनं केलेल्या मध्यम पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्राच्या चाचणीच्या पार्श्वभूमीवर लष्करी तणाव वाढत असल्याचं मत रशियानं व्यक्त केलं आहे जगभरातल्या लष्करी तणावाला अमेरिका कारणीभूत असल्याचा आरोप रशियाचे परराष्ट्रमंत्री सरगेई रीबकोव्ह यांनी केला कॅलिफोर्निया किना यावरच्या नाविक तळावरुन अमेरिकेनं क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती हाँगकाँगला परत येत असताना हाँगकाँग दूतावासाच्या एका कर्मचा याला चीनच्या अधिका यांनी ताब्यात घेतल्याचं ब्रिटनच्या परराष्ट्र कार्यालयानं म्हटलं आहे एका अहवालाच्या आधारे शेन्झेनहून हाँगकाँगला परत येत असताना ताब्यात घेतल्याचं परराष्ट्र आणि राष्ट्रकुल कार्यालयानं पत्रकात म्हटलं आहे